ते तिथं शस्त्रपूजा करुन या विमानातून सफर करतील फ्रान्स हा भारताचा धोरणात्मक भागीदार आहे आणि ही भागीदारी कायम राहील असंही सिंग यांनी व्यक्त केलं भारताची फ्रान्सबरोबरची धोरणात्मक भागीदारी वृद्धींगत व्हावी या उद्देशानं सिंग यांच्या फ्रान्स भेटीकडं पाहिलं जात आहे मेक्रॉन यांच्या भेटीनंतर राजनाथ सिंग हे मेरींगना इथं रवाना होतील भारतीय वायूदलाचा स्थापना दिवस आणि दस याच्या मुहूर्तावर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे जम्मू आणि काश्मिर मध्ये महिलांच्या हक्कांविषयी बोलून आपला राजकीय स्वार्थ साधण्याच्या पाकिस्तानच्या भूमिकेचा भारताने निषेध केला आहे ज्या देशात महिलांच्या हक्कांवर सतत गदा येत असते त्या देशाकडून महिलांच्या हक्काविषयी भारताच्या विरोधात बिनब्डाचे आरोप करणं च्कीचं असल्याचं मत भारताच्या संयुक्त राष्ट्र संघातल्या पहिल्या सरचिटणीस पुलोमी त्रिपाठी यांनी व्यक्त केलं आहे त्या काल संय्क्त राष्ट्रसंघाच्या तिसऱ्या समितीच्या बैठकीत बोलत होत्या महिलांच्या विकासासंदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली होती त्यांनी पाकिस्तानचं थेट नाव न घेत पाकिस्तानकडून जम्मू काश्मिरच्या महिलांच्या बाबतीत जारी करण्यात आलेल्या विधानाचा समाचार घेतला उतर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून क्शीनगरच्या तामक्डीराज मतदार संघाचे आमदार अजय क्मार लालू यांची निय्क्ती करण्यात आली आहे माजी प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांच्या जागी त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे काल लखनऊ मधून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात ही माहिती देण्यात आली लालू यांच्या जागी विधीमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून आराधना मिश्रा यांची निवड करण्यात आली आहे

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडण्कीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत काल संपली

ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते

नागरिकांनी शैक्षणिक संस्था कारखाने आणि व्यावसायिक आस्थापनांच्या ठिकाणी वृक्षारोपण करावं असं आवाहन केंद्रीय वन पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे

अमृतसर मधल्या मनावाला इथं केंद्रीय मन्ष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी भारतीय व्यवस्थापन केंद्राच्या इमारतीचं भूमिपूजन केलं

आणि संपूर्ण जम्मू काश्मिरमधे संचारबंदी लागू करण्यात आली होती ती संचारबंदी शिथिल केल्यानंतर जम्मू काश्मिर आता पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलं आहे

सिंग यांनी जम्मूतल्या टायगर विभागाला भेट देऊन य्दध तयारीचा आढावा घेतला सीमेच्या अग्रभागी तैनात असलेल्या त्कडीला त्यांनी काल भेट दिली आणि या सैनिकांना बाहेरच्या धोक्या पासून सावध राहण्याचा इशारा दिला सीमेचा रक्षण करणाऱ्या जवानांचं त्यांनी कौतूक केलं संकटकालीन परिस्थितीत सर्व दलांनी आपआपसात समन्वय राखण्याच्या सूचना त्यांनी दिल्या दक्षिण कश्मीर मधल्या प्लवामा जिल्ह्यातल्या अवंतीपुरा परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये स्रू असलेल्या चकमकीत एक अज्ञात दहशतवादी ठार झाला कावनी ब्राबंदिना परिसरातल्या फळबागांच्या क्षेत्रात काही दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम हाती घेतली होती त्या दरम्यान आज पहाटे ही चकमक झाली ठार झालेल्या दहशतवाद्याने स्रक्षा दलाच्या जवांनांच्या दिशेने गोळीबार केला प्रत्यृत्तरादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारात हा दहशतवादी ठार झाला ठार झालेल्या दहशतवाद्याची अद्याप ओळख पटलेली नाही अशी माहिती सुरक्षा दलाच्या सूत्रांनी दिली आहे

या निमितानं आज गाझियाबाद हिंदच्या या वाय्तळावर एका विशेष कार्यक्रमाचं सकाळी आयोजन करण्यात आनं होतं यावेळी वायूदलाच्या विविध विमानांची हवाई प्रात्याक्षिकांनी उपस्थितांची वाहवा मिळवली

या वेळी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी मिग विमानांनी केलेल्या हवाई प्रात्याक्षिकांचे नेतृत्व केलं यावेळी बोलताना वाय्दल प्रमुख राकेश क्मार सिंग भदौरिया यांनी भारतीय वाय्दल देशाच्या सार्वभौमाचं आणि भारतीय हवाई क्षेत्राचं रक्षण करण्यास हवाई दल सज्ज असल्याची ग्वाही दिली यावेळी लष्कर प्रमुख बिपीन रावत उपस्थित होते राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी यावेळी वाय्दलाच्या जवानांना श्भेच्छा दिल्या आहेत

मातृभूमीच्या संरक्षणप्रति वायूसेनेच्या समर्पणाचा गौरव करत भारताला वासूसेनेचा अभिमान आहे आपण वायूसेना वीरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना वंदन करतो असं अमित शहा यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे राष्ट्रीय तपास संस्थेनं अरुणाचल प्रदेशचे आमदार तिरोंग अबोहा यांच्या हत्येशी संबंधित दहशतवाद्याला नागालँडमधल्या दिमापूर इथून अटक केली

महाराष्ट्रातल्या पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं अलिबाग इथल्या एका अलिशान बंगल्यांवर धाड टाकली बावीस खोल्यांचा हा बंगला एच

देशभरात आज विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे प्रभू रामचंद्रांनी रावणावर मिळवलेल्या विजयाच्या निमितानं हा सण साजरा केला जातो सत्याचा असत्यावरचा विजय म्हणूनही या सणाला महत्त्वं आहे तसंच नवराव्रात द्र्गामातेची पूजा केली जाते राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम वेंकैया नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दसऱ्याचा श्भेच्छा दिल्या आहेत